यातले तीन प्रवासी बंगळूरु इथले दोन हैदराबाद आणि एक पुणे इथला आहे या प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीरकणात ठेवण्यात आलं आहे या प्रवाशांच्या सहप्रवाशांचाही शोध सुरु असल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे

देशात नव्यानं सापडणाऱ्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी जागतिक पातळीवर वाढत असलेला संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार या पार्श्वभूमीवर देखरेख प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे

सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मृद्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल

कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल

हर्षवर्धन यांनी काल केलं

आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातल्या सर्व बालकांसाठी देणं शक्य नव्हतं आता सीरमनं तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातले बालमृत्यू रोखण्यास उपयुक्त ठरेल असं मत डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं

यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते तत्पूर्वी या इमारतीतल्या सर्व सोयी सुविधा पूर्ण करून द्याव्यात अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे

मृत व्यक्तीचा जुना व्हिसेरा तपासणीसाठी घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

मोहम्मद सिराजनं तीन जसप्रित ब्मराह रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर उमेश यादवनं एक गडी बाद केला भारतानं दसऱ्या डावात दोन गडी गमावत विजयाचं लक्ष्य साध्य केलं

पहिल्या डावात शतकी खेळी खेळणारा रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे